नवे कृषी कायदे हमी भाव आणि बाजार समित्यांबाबत असलेले गैरसमज पंतप्रधानांनी केले दूर

मध्य प्रदेशातील रायसेन इथ आयोजित शेतकरी महासंमेलनाला त्यांनी काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केलं

यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते टाटा ग्रुपला एंटरप्राईज ऑफ द सेंचुरी हा पुरस्कार देण्यात येणार आहे टाटा ग्रुपच्या वतीनं रतन टाटा हा पुरस्कार स्वीकारतील पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोडी येत्या सोमवारी व्हीएतनामचे पंतप्रधान गुयेन जुआन फुक यांच्याशी दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत भारत आणि व्हीएतनाम मध्ये द्विपक्षीय संबंध तसच दोन्ही देशाचं क्षेत्रीय आणि जागतिक महत्त्व या विषयावर चर्चा होणार आहे यामुळे दोन्ही देशाच्या एकात्मिक धोरणात्मक भागीदारीचा विकास करण्याच्या दृष्टिन उपयोग होईल अशी अशा आहे या वर्षी भारत आणि व्हीएतनाम मध्ये उच्चस्तरीय संपर्क राखण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न झाले आहेत जम्म काश्मीर जम्मू आणि काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या आठव्या आणि शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली

मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे

लसीकरण देशात कोरोना लशीकरणाच्या पहिल्या टप्प्यात केवळ निवडक आणि कोरोन संसर्गाच्या दृष्टीने धोकादायक स्थितीत काम करणाऱ्या कोविड योद्ध्यांनाच लस दिली जाईल अस काल केंद्र सरकारने स्पष्ट केल आहे लसीकरणा संदर्भात वारंवार विचारल्या जाणार्या प्रश्नांची एक शृंखला तयर करून त्याला आरोग्य मंत्रालयाने उत्तर दिली आहेत त्यानुसार पहिल्या टप्प्यात केवळ आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि आघाडीच्या कोविड योध्यानांच लस दिली जाणार आहे

या लशीमुळे बाधितांच्या कुटुंबातील सदस्य संपर्कात येणारे नातेवाईक मित्र मैत्रिणी यांना कोरोनाचा संसर्ग रोखता येणार आहे

लस संशोधन शेवटच्या टप्प्यात असून सरकार लवकरच लशीकरण मोहीम राबवणार असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

क्षयरोग आणि छातीशी संबंधित रोगावर आयोजित केलेल्या राष्ट्रीय संमेलनात दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून हर्षवर्धन सहभागी झाले होते त्यावेळी ते बोलत होते

आभासी माध्यमातून आयोजित करण्यात आलेला हा सर्वात मोठा विज्ञान महोत्सव असून आत्मनिर्भर भारत आणि वैश्विक कल्याणासाठी विज्ञान हि यावर्षीच्या महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना आहे

या विज्ञान महोत्सवाच्या माध्यमातून देशातील युवकांना विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात येणाऱ्या नव्या गोष्टींची माहिती व्हावी हा उद्देश असल्याच विज्ञान भरतीचे राष्ट्रीय सचिव जयंत सहस्रबुद्धे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितल

या संदर्भात अमली पदार्थ नियंत्रण विभागानं करण जोहरला नोटीस दिली होती त्या नोटिशीला काल त्याने वकीलामार्फत उत्तर दिलं क्रिकेट भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एडलेड इथं खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ आता सुरू होत आहे